केंद्रीय गृहमंत्रालयानं या वार्षिक परिषदेचं आयोजन केलं असून परिषदेला राज्यपोलिस दल विविध चौकशी यंत्रणा तसंच केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाघे अधिकारी उपस्थित आहेत भारतीय वैज्ञानिक शिक्षण आणि संशोधन संस्थेत होत असलेल्या या परिषदेत केंद्रिय गृहमंत्री अमित शाहही उपस्थित आहेत तंत्रज्ञान स्नेही तपास यंत्रणा आणि पोलिसिंग तसंच विज्ञानाधरित न्यायवैदयकावर आधारित तपास हा या परिषदेचा विषय आहे दरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी संस्थेच्या आवारात पोलिस महासंचालकांबरोबर मार्निंगवॉक केला तसंच योगासनंही केली या परिषदेत एक ब्रृहत अंतर्गत सुरक्षा आराखड्याचा मसुदा तयार केला जाण्याची शक्यता आहे झारखंडमध्ये आज विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे सात जिल्ह्यांमधल्या वीस मतदारसंघांमध्ये या टप्प्यात मतदान होत आहे

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडित महिलेच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे राज्यसरकार हे प्रकरण जलदगती न्यायालयात नेईल आणि आरोर्पींना कडक शिक्षा करेल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे दस्म्यान विरोधी पक्षांनी या प्रकरणी राज्यसरकारवर ताशेरे ओढले आहेत राज्यसरकारनं याप्रकरणात पीडितांच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी विशेष प्रयस्न करावेत तसंच केंद्र सरकारनंही अशा प्रकरणात ठराविक मुदतीत निर्णय देण्यासाठी कायदा करण्याचे प्रयस्न करावेत असं बसपा प्रमुख मायावती यांनी ट्विटरवर म्हटलं आहे याप्रकरणी एफआयआर दाखल करायला नकार दिलेल्या पोलीसअधिका यांवर काय कारवाई केली असा सवाल काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांनी उपस्थित केला आहे उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडित महिलेचं काल रात्री दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात निधन झालं तिला हृद्यविकाराचा झटका आला होता डॉक्टरांनी तिला वाचवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली परंतु ते तिचा जीव वाचवू शकले नाहीत पीडित महिलेला अधिक चांगल्या उपचारांसाठी हवाई मार्गानं गुरुवारी रात्री नवी दिल्लीत आणण्यात आलं होतं हैदराबादमधे पशुवैद्यक डॉक्टर युवतीवर झालेल्या बलात्कार आणि हत्येप्रकरणातल्या पोलिस चकमकीत ठार झालेल्या आरोपींचे मृतदेह सोमवारी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत जपून ठेवावेत असे निर्देश तेलंगण उच्च न्यायालयानं दिले आहेत हे चौघेही जण काल पोलिसांशी झालेल्या चकमकीत ठार झाले आरोपींच्या शवविच्छेदनाची व्हिडिओ चित्रीफित तयार करुन मधुबन नगर जिल्हा दंडाधिकाऱ्यांना सादर करण्याचा आदेश न्यायालयानं तेलंगण सरकारला दिला आहे

डिजीटल व्यवहारांना चालना देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे

भारतीय रेल्वेनं आत्तापर्यंत देशभरातल्या साडेपाय हजार रेल्वेस्थानकांवर मोफत वायफाय सेवा उपलब्ध करून दिली आहे झारखंडमधलं महुआमिलन रेल्वे स्थानक मोफत वायफाय सेवा असलेलं साडेपाच हजारावं रेल्वे स्थानक ठरलं आहे

रेल्वे स्थानंकांना डिजीटल सुविधांचं केंद्र बनवता यावं या उद्देशानं ही मोहीम हाती घेतली होती

भारत आणि मॉरिशस या दोन्ही देशांमध्ये परस्पर हिताच्या मुद्यांवर काम करण्यासाठी बहुउद्देशी द्विपक्षीय संबंध निर्माण व्हावेत यासाठी एकत्रितपणे काम करायला सहमती दर्शवली आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मॉरिशसचे प्रधानमंत्री प्रवींद जुगनौथ यांच्यात काल नवी दिल्ली क्वे चर्चा झाली सुरक्षित आणि समृद्ध मॉरिशससाठी भारत मनापासून सहकार्य करेल याबाबत मॉरिशस सरकार आणि तिथल्या जनतेनं विश्वास बाळगावा असं मोदी यांनी या चर्घेदरम्यान सांगितलं जुगनौथ यांनीही मॉरिशसमध्ये सुरु असलेल्या अनेक विकासकामांमध्ये भारत करत असलेल्या सहकार्याबद्दल भारताचे आभार मानले

प्लॉस्टिक कवरा हटवणं तसंच आसपासच्या भागात स्वच्छता राखण्याकरता जनतेमध्ये जागरुकता निर्माण करणं हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग आज नवी दिल्ली क्रं मुख्य कार्यक्रमाचं उद्घाटन करतील या कार्यक्रमात पथनाट्य चर्चासत्र प्रश्नमंजूषा धित्रकला स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत या माध्यमातून पर्यावरणावर होणाऱ्या प्लॉस्टिकच्या दुष्परिणामासंबंधी जागरुकता निर्माण करण्यात येणार आहे भूविज्ञान मंत्रालय किनारी भागात हवामानातील बदलांमुळे होणाऱ्या सामाजिक आणि आर्थिक परिणामांचा अभ्यास करण्यासाठी एक निर्णय सहाय्यक प्रणाली विकसित करण्यावर काम करत आहे केंद्रीय राज्यमंत्री बाबूल सुप्रियो यांनी काल लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली राष्ट्रीय किनारपट्टी संरक्षण कार्यनितीच्या सहकार्यानं किनारपट्टी संरक्षण उपायांकरिता मार्गदर्शक तत्व तयार करण्यात आली असून ते सर्व किनारपट्टीवरील राज्य तसंच केंद्रशासित प्रदेशांना लागू होतील हवामानातील बदलामुळे समुद्रातील जलस्तरही वाढत असून किनारपट्टी भागात होणारे बदल विंतेचा विषय असल्याचं सुप्रियो यांनी यावेळी सांगितलं समुद्रकिनाऱ्यावरील कचरा ही सुद्धा गंभीर समस्या असल्याचं ते म्हणाले देशभरात आज सशस्त्र दल निशाण दिवस साजरा करण्यात येत आहे

सशस्त्र दलातील सैनिकांच्या कल्याणासाठी या दिवशी नागरिकांकडून निधी गोळा केला जातो या दिवसानिमित्तानं गोळा केलेला निधी आजी माजी सैनिकांच्या कल्याणासाठी वापरला जातो केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी या दिनानिमित्त सशस्त्र दल तसंच त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या आहेत जनतेनं सैनिकांच्या कुटुंबांच्या कल्याणासाठी या निधीला भरीव योगदान द्यावं अशी विनंतीही जावडेकर यांनी केली आहे

पेट्रोलियम उत्पादक निर्यातदार देशांची संघटना ओपेक आणि रशिया सह तिर सहकारी देशांनी तेलाच्या उत्पादनात प्रतिदिन पाच लाख बॅरल त्रेकी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे तेलाचा मोठा साठा आणि जागतिक आर्थिक वृद्धी चा मंदावलेला दर पहाता या प्रस्तावाला व्हिएन्ना श्वे झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली

भारत आणि म्यानमार यांच्यातल्या परराष्ट्र कार्यालय सल्लागार स्तरीय बैठकीची अठरावी फेरी काल नवी दिल्लीत पार पडली या बैठकीत भारताचं प्रतिनिधीत्व परराष्ट्र सविव विजय गोखले यांनी तर म्यानमारचं प्रतिनिधीत्व त्यांचे स्थायी सविव यु सोई हॅन यांनी केलं